दिल्लीतल्या पतियाळा न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश सतीश क्मार अरोरा यांनी काल या चौघांचं डेथ वॉरंट जारी केलं

सहा दोषींपैकी एकानं तिहार तुरुंगात आत्महत्या केली तर एक अल्पवयीन आरोपी सुधारगृहात तीन वर्षांची शिक्षा पूर्ण करून बाहेर पडला आहे देशभरातल्या कामगार संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली आहे कामगार कायदे निवृत्तीवेतन योजनेसह विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या या बंदला डावे पक्ष आणि संघटना काँप्रेस तसंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पाठिंबा दर्शवला असून राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेनं या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचं जाहीर केलं आहे राजपत्रित अधिकारी महासंघ मात्र या संपात सहभागी होणार नाही

आजच्या संपात औरंगाबाद जिल्हा महसूल कर्मचारी संघटना बँक संघटना हमाल कष्टकरी आणि माथाडी कामगार सहभागी होत आहेत क्रांतीचौक ते विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चाही काढण्यात येणार आहे दरम्यान संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असा इशारा राज्य शासनानं दिला आहे संपात सहभागी होऊ नये अशा सूचनेचं पत्र सरकारनं जारी केलेलं आहे

लोकसभा आणि विधानसभेत अनुसूचित जाती जमाती आरक्षणाला दहा वर्ष मुदतवाढ देण्याच्या संसदेच्या निर्णयाला अनुमोदन देण्यासाठी हे विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे नवीन वर्षातलं हे पहिलंच अधिवेशन असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरुवात होइल

काल मुंबईत आघाडीच्या उद्योजकांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिलं शेती शिक्षण रोजगार या क्षेत्रांमध्ये अमुलाग्र बदल घडवण्यासाठी उद्योजकांनी योगदान द्यावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं

मुंबईत काल तृतीयपंथीयांच्या विविध प्रश्नांबाबत घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते या मंडळामार्फत तृतीयपंथीयांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देऊन त्यांचा आर्थिक आणि सांस्कृतिक विकास घडवून आणला जाईल असं उपमुख्यमंत्री म्हणाले

निरामय पब्लिक ओपिनियन आणि योग पोवाडा या कार्यक्रमांच्या प्रवेशिका औरंगाबाद केंद्रानं यासाठी सादर केल्या होत्या सहायक निदेशक तथा कार्यक्रम प्रमुख जयंत कागलकर यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम अधिकारी जावेद खान उन्मेष वाळिंबे आणि नम्रता फलके यांनी हे कार्यक्रम तयार केले

महाविकास आघाडीतल्या राष्ट्रवादी काँप्रेसच्या निर्मला विटेकर यांची अध्यक्षपदी तर अजय चौधरी यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्यामुळं ही निवड बिनविरोध झाली

या स्पर्धेच्या काल पुण्यात झालेल्या अंतिम लढतीत हर्षवर्धननं लातूरचा मल्ल शैलेश शेळकेचा तीन दोन अशा ग्ण फरकानं पराभव केला

माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांच्या हस्ते हर्षवर्धनला मानाची गदा तर शैलेशला ढाल प्रदान करण्यात आली हर्षवर्धनचं मूळ गाव असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या कोंभाळणे इथं विजयोत्सव साजरा करण्यात येत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

काल अहमदनगर इथं झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत वैयक्तिक प्रकारात महाराष्ट्राचे खेळाड्र चांगली कामगिरी करू शकले नाहीत मात्र स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट बॅटमिंटन पट्रचा प्रस्कार महाराष्ट्राच्या रोहन थुल यानं पटकावला दिल्लीचा शौर्य सिंग मुलांच्या स्पर्धेत तर दिल्लीच्या डीएव्ही कॉलेजची लिखिता श्रीवास्तव मुलींच्या स्पर्धेत अजिंक्य राहिली

अठरा धावांत दोन गडी बाद करणारा नवदीप सैनी सामनावीर ठरला तीन सामन्यांच्या या मालिकेतला पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता तिसरा सामना परवा शुक्रवारी पुण्यात खेळवला जाणार आहे

राज्यभरातले कलाकार शहरातल्या भिंतींवर रेखाचित्र अक्षरचित्र पर्यावरण प्लास्टिकमुक्ती यांसह संतांचे मौलिक विचार रेखाटत आहेत या स्पर्धेतल्या विजेत्यांना रोख पारितोषिकासह सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन साहित्य संमेलनाच्या मुख्य मंचावरून गौरवण्यात येणार आहे

सेवाभावी संस्थांसह शालेय विद्यार्थ्यांनी काल या मोहिमेत सहभाग घेवून प्लास्टिक कचरा गोळा केला नगरपालिकेच्या पथकानं फेरीवाले आणि भाजीविक्रेत्यांकडून काल प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या

नांदेड महार्पालिकेत कॉग्रेस पक्षाची सत्ता आहे

उप जिल्हाधिकारी निव्रत्ती गायकवाड यांनी या अभियानाच्या प्रचार रथास हिरवा झेंडा दाखवून खवाना केलं जिल्ह्यातल्या अधिकाधिक शेतकऱ्यांनी रेशमी शेतीकडे वळावं यासाठी व्यापक जनजागृती करण्यासाठी हे अभियान सुरु करण्यात आलं आहे

मंडप डेकोरेशनचं काम करत असताना मंडप जोडणीसाठी लावलेल्या सीडी मध्ये विद्यत प्रवाह उतरल्यानं ही द्घेटना घडली जालना जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे

शेतकऱ्यांनी आपली बँक खाती आधारक्रमांकांशी संलग्न करुन घेण्याचं आवाहन चव्हाण यांनी केलं आहे

या अनुषंगानं शहरातल्या जिल्हा परिषदेच्या मैदानावर चित्रप्रदर्शन भरवण्यात आलं आहे राज्यातल्या सर्व जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या साडेचार हजार चित्रांचा या प्रदर्शनात समावेश आहे उद्या या प्रदर्शनाचा समारोप होणार आहे परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड इथं काल भारतीय जनता पक्षाच्या वतीनं नागरिकत्व सुधारणा कायदा समर्थन फेरी काढण्यात आली शहरातले नागरिक तसंच व्यापारी या समर्थन फेरीत सहभागी झाले या कायद्याचं समर्थन करण्याबाबतचं निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं

आंध्र प्रदेशातल्या विजयवाडा इथं काल झालेल्या संसदीय वाणिज्य समितीच्या बैठकीत त्यांनी ही मागणी केली